केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते

पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी तसंच पाच लाख कामगारांना याचा लाभ होणार असल्याचं ते म्हणाले

केंद्रीय मंत्रिमंडळानं स्पेक्ट्म लिलावाच्या पुढच्या टप्प्यालाही काल मंजूरी दिली केंद्रीय द्रसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली या संदर्भातली सूचना याच महिन्यात जारी होणार असून लिलाव प्रक्रिया मार्च महिन्यात होणार आहे

यानुसार लसीकरणाच्या प्रत्येक सत्रात मर्यादित नागरिकांना लस दिली जाईल तसंच लसीकरणानंतर प्रत्येकाला किमान अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे लसीकरणानंतर काही प्रमाणात प्रतिकूल परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर पंचायत समिती स्तरावर प्रत्येक गटात एक दष्परिणाम निवारण केंद्र स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारांना देण्यात आले आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र समुदाय आरोग्य केंद्र तसंच खासगी आरोग्य सेवा केंद्रांनाही अशा प्रकरणांमध्ये वैद्यकीय सेवा देण्यास तत्पर राहण्याची सूचना करण्यात आली आहे

मुख्यमंत्र्यांनी काल या अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते

जीवनावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला इतर कोणत्याही कामासाठी नियुक्त करू नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या केंद्र सरकारच्या अनेक योजना महाराष्ट्रात योग्यरित्या राबवल्या जात नसल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पंतप्रधानांच्या महत्त्वकांक्षी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून काल मुंबईत आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते

फेरीवाल्यांसाठी केंद्रशासनाची चांगली योजनाही राज्यात योग्य प्रकारे राबवली जात नसल्याचं ते म्हणाले केंद्राच्या या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केलं उस्मानाबाद इथं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र प्रतिष्ठान भवन इथं सुरु करण्यात आलं मुंबईतल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण या ठिकाणी करण्यात आलं

एका बांधकाम व्यावसायिकानेही ती जागा आपण मिठागराकडून भाडे तत्त्वावर काही वर्षांपूर्वी घेतलेली असून एमएमआरडीएने मेट्रो कारशेडसाठी सुरू केलेलं खोदकाम तत्काळ थांबवण्याची नोटीस मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांना पाठवली आहे

संघटनेचे सरचिटणीस अजित नवले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना ही भूमिका स्पष्ट केली दिछीत सुरू असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप नवले यांनी केला

या कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यात यश मिळेल अशी आशाही सरकारनं व्यक्त केली आहे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच असल्याचं सांगितलं आहे

या बाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे या निर्णयामुळे संजय गांधी निराधार श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन यांसारख्या अनेक योजनांच्या लाभार्थींना यावर्षी उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयात सादर करावा लागणार नाही दरम्यान भारतीय संविधानाचं ब्रेल लिपीत रुपांतर करुन ते अंध बांधवांना उपलब्ध करुन देण्याचं काम मोलाचं असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे

विभागाने दिव्यांगांसाठी नुकत्याच सुरू केलेल्या महाशरद पोर्टलची माहितीही मुंडे यांनी यावेळी दिली

बीड जिल्ह्यात दोन तर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला

उस्मानाबाद इथले प्रसिद्ध डॉ

अत्यल्प श्रुल्कात रुग्णांना तपासून इंजेक्शन तसंच औषधं देणारे डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती निष्णात डॉक्टरकडून तपासणी केल्यानंतरही सल्ला घेण्यासाठी शेकडो रुग्ण अद्यापही डॉ अख़लाक़ यांची भेट घेत असत त्यांच्या या रुग्णसेवेबद्धल उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघानं उस्मानाबाद भूषण हा पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला होता नागपूर इथल्या अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानचे पत्रकारिता पुरस्कार काल जाहीर झाले ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांना यंदाचा जीवनगौरव प्रस्कार जाहीर झाला आहे

आशिष देशमुख यांनी काल नागप्रात ही घोषणा केली एक लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे पत्रकारिता प्रस्कार मिळालेल्या मान्यवरांमध्ये औरंगाबाद इथले ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचा समावेश आहे

क्रष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प कौडगाव औद्योगिक वसाहतीत टेक्निकल टेक्सटाईल हब उभारणं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं केंद्र सरकारला सादर करणं सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग यासह अनेक मुद्दे प्रलंबित असल्याकडे पाटील यांनी या निवेदनातून लक्ष वेधलं

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी काल याबाबतची नियुक्तीपत्रं या सर्वांना प्रदान केली

रत्नाकर गुट्टे यांनी राज्याचे म़दा आणि जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांच्याकडे केली आहे या मागणीचं पत्र आमदार गुट्टे यांनी गडाख यांच्याकडे सादर केल

या मागण्यांना पाठिंबा देणारं एक निवेदन अहमदनगर जिल्हा विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना सादर करण्यात आलं आहे या वाहनांना सार्वजनिक वाहतुकीस परवानगी द्यावी विमा हप्त्यात सवलत मिळावी आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत

या उपक्रमात गावस्तरावरील पदाधिकारी तसंच ग्रामस्थांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं आहे

प्रथम पुरस्कार डॉ अजिंक्य मिस्त्री यांनी पटकावला असून दुसरा पुरस्कार संतोष राखेमछ्ठ यांनी तर तिसरा पुरस्कार करिष्मा साहजी यांनी पटकावला आहे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या छायात्रिकारांना मनपा स्वच्छता कर्मचारी सफाई काम करताना किंवा स्वच्छतेशी संबंधित कोणतेही काम करतानाचं छायाचित्र काढणं आवश्यक होतं कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन तसंच नागरीकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली